प्रग्रस्त केरळमध्ये मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चेंगानूर चलकुडी अलुवा अलपुळा आणि पट्टणमथिट्टा भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून हजारो लोकांची सुटका करण्यात आली आहे

रमेश यांनी सांगितलं अलपुळा पटट्णमथिष्टा आणि एर्नाकुलम जिल्ह्यात आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे प्रमुख नद्यांची पाण्याची पातळी कमी झाली असून पूरग्रस्त भागातही पाणी ओसरू लागलं आहे आता अंतिम टप्प्यातील बचावकार्य सुरू असून राज्यातील परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यास राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

यासोबत आरोग्यमंत्री गिरीश महाजन देखील असतील

दिवसभर धक्क्यांची मालिका सुरुच होती

सैन्याची ताकद आणखी वाढवणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या यशस्वीचाचणीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी डीआरडीओ आणि सैनिकांच अभिनंदन केलं आहे घुसखोरी जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टर्मध्ये नियंत्रण रेषेनजीक काल दोनदा दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला या दरम्यान झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला

मुळचा औरंगाबादचा रहिवासी असलेल्या आंदुरेला सीबीआयनं अटक केली केल्यानंतर काल दुपारी त्याला पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए एस मुजुमदार यांच्यासमोर हजर करण्यात आलं

परवा अटक करण्यात आलेला सचिन अन्दुरे यानंच दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या होत्या असं सीबीआयला चौकशीत आढळून आलं आहे त्यानं शस्त्र चालवण्याच प्रशिक्षण कर्नाटकात आणि महाराष्ट्रात घेतल होत त्याबाबत अधिक तपास आवश्यक आहे असं सांगत सीबीआयनं त्याच्या कोठडीची मागणी केली आतापर्यंतच्या तपासात संशयित मारेकऱ्यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रानुसार सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नाव पुढ करण्यात आली होती

आता मात्र सीबीआय वेगळीच भुमिका घेते आहे असा प्रतिवाद अंदुरेच्या वकिलांनी केला मात्र तो अमान्य करत न्यायालयान अंदुरेला सीबीआय कोठडी दिली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी श्द्वा वार्डेसह दीपा भंडारे पुणे

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याची गरज असून स्वातंत्र्यानतर शिक्षण व्यवस्थेत बदल झालेले नाहीत तसेच अद्यापही हा विषय राजकीय कार्यक्रम पत्रिकेवर आला नाही असं मत सोसायटीचे अध्यक्ष डॉ जी विश्वनाथन यांनी व्यक्त केलं

यात उद्योगाशी निगडीत सर्व बाबींचं तज्ञाकडून मार्गदर्शन तसंच प्रत्यक्ष उद्योजकांच्या भेटी इत्यादिंचा समावेश आहे

व्हॉईस कास्ट वाजपेयी दिवंगत माजी पतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचं काल हरिद्वार इथं गंगा नदीत विधीपूर्वक विसर्जन करण्यात आलं

दिवंगत माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी काल दिल्लीतल्या स्मृती स्थळ इथून वाजपेयी यांच्या मानसकन्या नमिता आणि नात निहारिका यांनी आणल्या

त्यानंतर हरी की पौडी इथं त्यांचं गंगा नदीत विधी पूर्वक विसर्जिन करण्यात आलं यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि वाजपेयी यांचे इतर कुटुंबीय उपस्थित होते

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी दीपा भंडारे प्णे जयंती भारताचे सातवे पंतप्रधान संगणक क्रांतीचे प्रणेते दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती आहे यानिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येत आहे

या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कळंब इथंही काल दुपारी दोन बहिणींचा नदीत बुडून दुदैवी मृत्यू झाला या दोघी आपल्या आईबरोबर कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असता ही दुर्घटना घडली हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात बह्तांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला मराठवाङ्यात मात्र तुरळक ठिकाणीच पावसानं हजेरी लावली नांदेड जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाच काल पुन्हा जोरदार आगमन झालं सायकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू होता येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहतांश भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे